पर्यटनवृद्धी तसंच पायाभूत सुविधा विकासावर भर असलेल्या या आराखड्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याचा निर्णय आज मंत्रालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजनांच्या बैठकीत घेण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली कोकण विभागातल्या रायगड पालघर ठाणे सिंधुद्ग रत्नागिरी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांसदर्भात ही बैठक झाली यावेळी संबंधित पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते

जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह विविध योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली

हा आराखडा राज्यस्तरीय समितीकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे या बैठकीला नंदुरबारचे पालकमंत्री अॅडव्होकेट के

पाडवी उपस्थित होते नागरिकत्व सुधारणा कायदा राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी विरोधात आज पुकारलेला बंद वंचित बह्जन आघाडीनं मागे घेतला आहे बंद यशस्वी झाल्याचं वंचित बह्जन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज संध्याकाळी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं बंद शांततेतच पार पाडण्याचं ठरलं होतं त्यानुसार तो यशस्वी झाला आंबेडकरी कार्यकर्त्यांनी कोणतीही हिंसा केली नाही हिसा करणारे तोंडावर कापड बांधून आले होते त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा हिंसा झालेल्या ठिकाणी पोलीस यंत्रणेशी स्वतः संवाद साधू असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं ठरवलं असतं तर मुंबई पूर्णपणे बंद करता आली असती परंतू नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतली जनतेनही उत्फूर्त प्रतिसाद दिला त्यांचे आभार मानतो असंही ते म्हणाले दरम्यान बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला अमरावती सोलापूर यासह तुरळक ठिकाणी बंदला गालबोट लागलं होतं मुंबई ठाणे नंदुरबार परभणी नाशिक धुळे चंद्रपूर वाशिम कोल्हापूर हिंगोली सातारा बुलडाणा यवतमाळ गडचिरोली नांदेड पालघर लातूर पूणे यासह राज्यभरात आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असं आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांनी कळवलं आहे महाराष्ट्रातलं सत्ता परिवर्तन जिव्हारी लागल्यानं केंद्रातलं भाजपा सरकार आता सुडबुद्धीनं वागत असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे याच सुडबुद्वीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतली सुरक्षा काढून घेण्यात आली आहे याबद्दल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली केंद्र सरकारचं हे धोरण लोकशाहीसाठी घातक आहे असंही पाटील यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे भाजपा सरकारच्या काळात विरोधी पक्षातल्या नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहमंत्रालयानं आज दिले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली दरम्यान फोन टॅपिंगचे आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळले आहेत राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आरोप करण्यापेक्षा तात्काळ चौकशी करुन अहवाल सादर करा वाटलं तर ञाईलला जाऊन चौकशी करा असं फडनवीस यांनी म्हटलं आहे फोन टॅपिंग ही विकृती असल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे राज्यातल्या साडेचारशेहून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं अद्ययावतीकरण टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं करण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे

पेशानं शिक्षक असलेल्या कमलेश गोसावी यांनी ही कातळशिल्प शोधून काढली आहेत विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी अश्मयुगीन मानवाच्या हत्यारांचे अवशेषही सापडले आहेत

बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोदमधला देवेश भैया या विद्यार्थ्याचा राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते बालशक्ती पुरुस्कारानं सन्मान झाला आहे केंद्रसरकारच्या महिला बाल विकास मंत्रालयाच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांची बालशक्ती पुरस्कारासाठी निवड केली जाते यामधे शैक्षणिक वर्गवारीतुन यंदा देवेश भैयाची निवड करण्यात आली चीनडून परतलेल्या दोन व्यक्तींना नोवेल कोरोनाव्हायरस या विषाणूची लागण झाल्याच्या शंकेमुळे मुंबईतल्या कस्तूरबा रुणालयात देखरेखीखाली ठेवलं आहे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात या विषाणूची लागण झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेनं भारतात येणाऱ्या संशयित रुग्णांपासून होऊ शकणारा संसर्ग टाळण्यासाठी या रुग्णांकरता कस्तूरबा रुग्णालयात वेगळा वॉर्ड तयार ठेवला आहे राजपथावरच्या संचलनात सहभागी होऊ न शकलेला महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या शिवाजी पार्क बेल्या संचलनात सहभागी होणार आहे कान्होजी आंग्रे स्वराज्याचा पहिला सरखेल या विषयावर हा चित्ररथ साकारण्यात आला आहे अश्वदल त्यांची पृथ्वी आणि आरमार त्यांचा समुद्र हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी प्रथम आरमार उभारलं या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिलं त्यापैकी एक म्हणजे कान्होजी आंप्रे त्यांची शौर्यगाथा चित्ररथात उलगडली जाणार आहे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली राष्ट्रीय मतदार दिवस उद्या असून मंत्रालयाला सुट्टी असल्यानं मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना आजचं प्रतिज्ञा देण्यात आली

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या क्रिकेट संघानं आज विजयी सुरुवात केली ऑकलंड श्रे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे

भारताकडून के